केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज चर्चेची पुढची फेरी मोदी तेजपर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत आसामचे राज्यपाल जगदीश मुखी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणशी येथील कोविड लसीकरणाचा लाभ घेतलेल्या लोकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत यामध्ये लस घेतलेले कर्मचारी आपला अनुभव सांगणार आहेत

लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून एका दिवसांत लस घेणाऱ्यांची ही सर्वाधिक संख्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने ट्विटर संदेशांत म्हटले आहे

या देशांमध्ये बांगलादेश भूतान मालदीव मंगोलिया म्यानमार नेपाळ बहारीन ब्राझील मॉरीशस मोरोक्को ओमान सेशेल्स आणि श्रीलंका यांचा समावेश होता

कोरोना संसर्ग आणि लस लसीकरण केंद्र उभारणी आणि प्रत्यक्ष लसीकरण वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या बाबींचा प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश होता

हिंद महासागरातल्या चार देशांपैकी केवळ सेशल्स या देशाला सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या कोव्हीशिल्ड लशीचा पुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले भारत हा सेशेल्सचा विश्वासू भागीदार असल्याचे यामुळे सिद्ध होत असल्याचे आणि हिंद महासागरातल्या सर्व जणांची सुरक्षा आणि विकास याबाबतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागर या दृष्टीकोनात सेशेल्सला असलेले महत्व यामूळे अधोरेखित होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले

हा देशही सागर दृष्टीकोनाच्या टप्प्यात येतो पर्यटनावर अवलंबून असलेल्या मॉरीशसला कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसला असून त्यांनी भारताकडे लसींची मागणी केली होती

भारताकडून कोव्हीशिल्ड या मेक इन इंडिया लशीची भेट मिळालेल्या पहिल्या काही निवडक देशांमध्ये म्यानमारचा समावेश आहे म्यानमार हा भारताचा महत्वपूर्ण शेजारी असून भारताच्या शेजाऱ्यांना प्राधान्य या धोरणात त्याचा समावेश आहे

मोदी नेपाळ कोरोना संसर्गाच्या काळात नेपाळच्या जनतेला मदत करण्यास भारत कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केले भारताने नेपाळला कोरोना प्रतिबंधक लशीच्या दहा लाख मात्रा दिल्याबद्दल नेपाळचे पंतप्रधान के

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये भारतात तयार झालेल्या लसीचेही योगदान असेल असे मोदी यांनी सांगितले

आंदोलनासंदर्भातल्या सर्व मुद्द्यांवर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून त्यातून तोडगा काढला जाऊ शकतो असे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले होते मात्र संयुक्त किसान मोर्चाच्या काल झालेल्या बैठकीत आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा आणि कायदे रद्द होईपर्यंत सरकारच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार न करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला

यासाठीच्या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी सुरू करताना त्यांनी लसीकरण चाचण्या पीपीई कीटचा पुरवठा आणि कोरोना नियंत्रणाशी संबंधित इतर अनेक बाबींना वेग आणण्यासाठी अध्यादेशावर सही केली नवे राष्ट्रीय धोरण हे राजकारणावर नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित असल्याचे बायडन यांनी काल सांगितले अध्यक्षपदाच्या पहिल्या शंभर दिवसांत लशीच्या दहा कोटी मात्रा देण्याचे लक्ष्य बायडन यांनी समोर ठेवले आहे

चंद्रशेखर राव यांनी काल जाहीर केला पुढच्या दोन ते तीन दिवसांत याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन योग्य ते आदेश दिले जातील असे त्यांनी सांगितले

दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निवडणूक आयोगानेही अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्याच्या दौऱ्यावर असून उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आज निवडणूक तयारी संदर्भात बैठक होणार आहे

तायरन चौकातल्या जुन्या कपड्यांच्या बाजारात दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला इराकी सैन्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार एका दहशतवाद्याने आपल्याला त्रास होत असल्याची बतावणी करत स्वतभोवती गर्दी गोळा केली आणि नंतर स्फोट घडवून आणला या स्फोटात आपण जखमी झालो आहोत असे सांगून दुसऱ्या एका दहशतवाद्याने पुन्हा लोकांना जमा केले आणि त्यानेही स्फोट घडवला

या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही

ऑटोरिक्शा आणि कंटेनर ट्रक यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला मृतांमध्ये बहुतांश महिला असून नजिकच्या शेतावर काम करुन परतत असताना हा अपघात झाला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे